जम्मू काश्मीर आणि लडाख लवकरच यणिर केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या अंतर्गत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां परिषदउद्वाटन करतील

कुठल्याही मुद्यावर द्विपक्षीय चर्चेद्वारी तोडका काढला जाईल

भारताविरुद्ध सीमाज्ञीकडून होत असलख्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी संयुक राष्ट्राचसिरचिटणीस पाकिस्तानला ठोस आणि विश्वासार्द पावल उचलायला सांगतील अशी आशा रविश कुमार यांनी व्यक्त कळी सीमप्रिमीकडून होत असलस्वा दहशतवादी काखायानंमुळ जम्मू काश्मीरसह भारतातील लोकांच्या जगण्याच्या अधिकाऱ्यांला धोका पोचला आहा असंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मुख्यमंत्री म्हणून शपथ घर्तक्रियाबद्दल अरविंद कज्जरीवाल यांच अभिनंदन कळिआह प्रशस्वी कार्यकाळासाठी प्रधानमंत्र्यांनी ट्विट करून क्जरीवाल यांना शुभछ्छा दिल्या आहह्त याबद्दल क्जरीवाल यांनी प्रधानमंत्र्यांव आभार मानल आहप्ती दिल्लीशहर सर्वांसाठी अभिमानास्पद ठरावव्रिसाठी केंद्र आणि आप सरकारन क्रिकेत्र काम करण्याची अपध्याही कज्जरीवाल यांनी व्यक्त क्ली

यासाठी जम्मू काश्मीरमध्यविवकरच लवादाचं स्वतंत्र पीठ स्थापन कळि जाईल अशी माहिती त्यांनी दिली

दमण जद्दी तज्ञामपुर या सागरी मार्गाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्तविईल

या ट्विट इॅडलवर दखील प्रश्न विचारता यसील

या संकटहिंदी काळात भारत चीनला शक्य ती मदत करण्यासाठी तयार असल्याचं या निवडूनात म्हटल आहकोरोनाचा सामना करण्यासाठीभारत चीनला वैद्यकीय मदत पाठवणार असल्याची माहितीही यांनी दिली नग्राळच्या सीमल्रातच्या गावांमध्यक्रीरोना विषाणूच्या संसर्गाविषयीची तपासणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तज्ञांचा समावध्व असलस्विा पथकांची स्थापना कली आहा ही पथक नप्रळिच्या सीमस्तीच्या उत्तराखंड उत्तर प्रदंध बिहार सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या गावांमध्यविपासणी करतील तसंच ही पथकं गावकन्यांना कोरोना विषाणूविषयी माहितीही दत्तील

हे सर्व जण चीनच्या वुहान प्रातातून परतले होते आज दुपारनंतर या सर्वांना आरोग्य मंत्रालयाचे निर्देश तसंच शिष्टाचाराचं पालन करुन सोडण्यात येणार आहे यात मालदीवच्या सात जणांसह सात बालकांचाही समावेश आहे

बैठकीत दहशतवाद्यांना अर्थ पुरवठा करण्यात पाकिस्तानच्या भूमिकविषयी चर्चा होणार आह आकिस्तानसह अन्य काही दक्षानी आर्थिक कारवाई कृती दलाच्या निर्देशांचं पालन करत आजवर साधलस्थि प्रगतीचा आढावा या बैठकीत घस्तिमा जाईल